सुवर्ण महोत्सवी चित्रपट महोत्सवाला आजपासून आरंभ संसद लोकसभेत शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट करण्याच्या मुद्यावर चर्चेला काल प्रारंभ झाला मात्र गांधी कुटुंबियांच्या सुरक्षेवरून काँग्रेससह द्रमुक आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली त्यावर घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करण्याचा इशारा सभापती ओम बिर्ला यांनी दिला लोकसभेत नंतर प्रदृषणावर चर्चा झाली

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी विविध पक्षांच्या सदस्यांनी मागणी केली नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या नुकसानीपोटी विशेष मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी केली नागपूरचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी शेतकऱ्यांना बुरशीनाशकासाठी अनुदान देण्याची मागणी केली तर दिंडोरीच्या भाजपच्या खासदार भारती पवार यांनी द्राक्ष बागायतदारांच्या नुकसानाकडे लक्ष वेधून अतिवृष्टीमुळे बाधित द्राक्ष उत्पादकांना सहाय्याची मागणी केली राज्यसभेतही याचं मुद्द्यांवरून सदस्यांनी गदारोळ केल्यानं अध्यक्ष एम वेंकय्या नायड्र यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केल सरोगसी विधेयक राज्यसभेत सरोगसी सुधारणा विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी काल सादर करण्यात आलं सुधारित विधेयकानुसार व्यावसायिक सरोगसीला प्रतिबंध करण्यात आला असून जनहितार्थ सरोगसीला मान्यता देण्यात आली आहे सरोगसीचं प्रभावी नियमन करणे हे या विधेयकाचं उद्दिष्ट असल्याचं केन्द्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं

हर्षवर्धन यांनी दिली ते काल नवी दिल्लीत आयोजित आरोग्यविषयक जागतिक परिषदेत बोलत होते

पुण्यासह जळगाव अहमदनगर औरंगाबाद परभणी बुलडाणा यवतमाळ आणि चंद्रपूर या परिषदांचं अध्यक्षपद खूल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झालं आहे रत्नागिरी नाशिक धूळे गडचिरोली गोंदिया सातारा अकोला आणि भंडारा जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण गटातील खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलं आहे सोलापूर जालना अनुसूचित जाती सर्वसाधारण गटासाठी नागपूर उस्मानाबाद अनुसूचित जाती महिलांसाठी नंदुरबार हिंगोली अनुसूचित जमाती सर्वसाधारण गटासाठी तर पालघर रायगड नांदेड अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी आरक्षित झालं आहे लातूर कोल्हापूर वाशीम अमरावती परिषदांचं अध्यक्षपद सर्वसाधारण मागास प्रवर्गासाठी तर ठाणे सिंधुर्द्ग सांगली वर्धा बीड मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत सरकार स्थापना राज्यातला सरकार स्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी विविध पक्षांकडून हालचाली सुरुच आहेत अद्याप ठोस निर्णय कोणताही झालेला नाही पीएमसीबँक पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ठेवीदारांना कौटुंबिक अडचण असल्यास एक लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढता येईल असं रिझर्व बँकेच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयाला सांगण्यात आलं वैद्यकीय उपचार विवाह समारंभ शिक्षण वगैरेसाठी पैशांची निकड असल्यास बँकेच्या प्रशासकांशी संपर्क साधल्यास त्यांना ही रक्कम मिळू शकेल

अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

सदर योजनेसाठी जिल्ह्यातील चौदा हजार पन्नास मातांना तीन टप्प्यात हे अनुदान वाटप करण्यात आले आहे

बाळाला प्रथम जन्म देणाऱ्या मातांना हे अनुदान मिळत असून या योजनेमुळे गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली

मात्र यातल्या काही केंद्रांनी नोंदणीकृत परवाने घेऊनसुद्धा केंद्र बंद ठेवली आहेत अशा सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश सिंधुद्र्गचे प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिले आहेत जिल्हा दक्षता समितीची सभा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले कापस खरेदी यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यात अद्याप शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु झालेलं नसल्यानं शेतकऱ्यांना खाजगी बाजारात अत्यल्प भावात कापूस विकावा लागत आहे परतीच्या पावसानं कापूस ओला झाला बोंड काळे पडले त्यामुळे आधीच नुकसान झालं आहे त्यातच कापूस खरेदी केंद्र नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत रेल्वे मार्ग विद्यतीकरण लातर उदगीर मार्गावरून जाणाऱ्या विकाराबाद ते परळी रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी काल लातूर इथं दिली उदगीरच्या नागरिकांच्या रेल्वेच्या संदर्भातील सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असंही मल्ल्या यांनी सांगितलं लाटकर कोल्हापर कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाली आहे त्यांनी ताराराणी आघाडीच्या भाग्यश्री शेटगे यांचा अकरा मतांनी पराभव केला उपमहापौरपदी काँप्रेस राष्ट्रवादी आघाडीचे संजय मोहिते यांची निवड झाली पालिका अमरावती अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोळाव्या महापौरपदासाठी सहा तर उपमहापौरपदाकरता सात अर्ज दाखल झाले आहेत परवा बावीस तारखेला यासाठीची निवडणूक होणार आहे

मदान यांनी काल मुंबई इथं केली

असंही मदान यांनी सांगितलं

मृतांमध्ये संत नामदेव महाराजांचे सतरावे वंशज सोपान महाराज नामदास यांचा समावेश आहे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

महेंद्र भवरे यांची निवड करण्यात आली आहे आयोजन समितीचे निमंत्रक आनंद गायकवाड यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली महामार्ग वाहतक सिंधदर्ग महामार्गावरच्या बेदरकार वाहतुकीला आळा घालण्यासाठी अत्याधूनिक इंटरसेप्टर गाड्या पोलीस वाहतुक यंत्रणेला देण्यात आल्या आहेत

राज्य महामार्ग वाहतूक शाखेच्या रत्नागिरी विभागाअंतर्गत येणाऱ्या रत्नागिरी सिंधूदूर्ग चिपळूण आणि कशेडी अशा चार वाहतूक मदत केंद्रासाठी चार गाड्या देण्यात आल्या आहेत

पणजीच्या श्यामाप्रसादमुखर्जी मैदानावर आज दुपारी साडेतीनवाजता गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणिश्रीपाद नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचं उद्वाटन होईल महानायक अमिताभ बच्चन आणि रजनीकांत या समारंभाचे विशेष निमंत्रित आहेत

इंदिरा गांधी स्मारक विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काल नवी दिल्ली इथं ही घोषणा केली

विदर्भ मराठवाड्यासोबतच आता मध्य महाराष्ट्रातही पारा घसरतो आहे थंडीचा कडाका वाढल्याचं काल जाणवलं